यामुळे आता देशात अशी संस्था सुरू करणं आणि तिला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तीन आयुर्वेद शिक्षण संस्थांचं विलीनीकरण करुन एक संस्था सुरू करण्याची तरतूद या विधेयकात आहे काल आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडलं होतं राज्यसभा ओबीसी इतर मागासवर्गीयांमधल्या क्रीमी लेयरची मर्यादा नव्यानं ठरवण्याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे

त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली खेळणी उत्पादक उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं खेळण्यांबाबतच्या आदेशाच्या अंमलबजावणीला मुदतवाढ दिली आहे

गोयल गेल्या आठवड्यात देशाच्या निर्यातीत झालेली दोन अंकी वाढ परिस्थिती वेगानं सुधारत असल्याचं निदर्शक आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल सीआयआय च्या भारत युनायटेड किंगडम वार्षिक परिषदेत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते

भारत आणि युनायटेड किंगडम यांनी मुक्त व्यापार कराराला सुरुवात करण ही काळाची गरज आहे युके च्या गरजा पूर्ण करण्याची पुरेपूर क्षमता भारताकडे आहे असं गोयल म्हणाले

दरवर्षी एकदा भारतात आणि एकदा अमेरिकेत अशी दोन वेळा ही बैठक होते

संरक्षण सामग्रीचा सहकार्यातून विकास आणि उत्पादन हा या बैठकींचा उद्देश आहे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचावर भारतविरोधी प्रचार करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांचा भारतानं प्न्हा एकदा समाचार घेतला आहे

भारताबद्दल चुकीची आणि कपोलकल्पित माहिती पसरवणं ही पाकिस्तानची सवयच आहे ज्या देशानं सातत्यानं अल्पसंख्याकांचा छळ चालवला आहे जागतिक दहशतवादाचं केंद्र बनला आहे त्या पाकिस्तानसारख्या देशानं मानवाधिकाराविषयी बोलणं योग्य नाही असं भारताचे प्रतिनिधी पवन बढे या परिषदेत म्हणाले इस्लामिक देशांची संघटना ओआयसीनं जम्मू काश्मीरबाबत केलेल्या विधानालाही भारतानं या परिषदेत स्पष्ट विरोध दर्शवला

योशिहिदे यांच्या नेतृत्वात भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होईल अशी अपेक्षा मोदी यांनी ट्विटर संदेशात व्यक्त केली आहे जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांनी प्रकृतीच्या कारणामुळे राजीनामा दिल्यानंतर परवा जपानच्या संसदेनं योशिहिदे सुगा यांची पंतप्रधानपदी निवड केली आज या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली आबे यांची अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करेन आणि कोविडमुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासन जपानच्या नव्या पंतप्रधानांनी दिलं आहे

ग्राहकांच्या समाधानासाठी महत्त्वाची सेवा ओळखणं सेवेचा किमान स्तर आणि दर्जा ठरवणं आणि त्यांना ग्राहकांचा हक्क म्हणून मान्यता देणं या बाबी सक्तीच्या करण्याच्या उद्देशानं पहिल्यांदाच अशी नियमावली तयार करण्यात आली आहे

या सर्व सूचनांची दखल घेतल्यानंतर अंतिम नियमावली निश्वित करण्यात येणार आहे कामगार मंत्रालय कोविड साथीच्या काळात स्थलांतरित कामगारांसह अन्य कामगारांच्या कल्याणासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी केंद्र सरकारनं अनेक अभूतपूर्व उपाय योजले आहेत असं कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी आज सांगितलं केंद्राच्या कामगार कायद्यांची राज्यांकडूनही प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे टाळेबंदीनंतर लगेचच बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देण्याच्या सुचना राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या असं गंगवार यांनी सांगितलं

आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांमधल्या आर टी पी सी आर आणि रॅपिड अँटिजेन चाचण्यांची क्षमता वाढवल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे दररोज सरासरी साडेनऊ लाखांपेक्षा जास्त चाचण्या सरकारी प्रयोगशाळांमध्ये केल्या जात आहेत

सोशल डिस्टन्सिंग शब्दामुळे कोविड रुग्ण आणि त्यांचे कुटुंबिय यांच्यावर सामाजिक बहिष्कारसदृश परिस्थितीला प्रोत्साहन मिळत असल्याचं तृणमूल काँग्रेसचे नेते शंतनू सेन म्हणाले

उत्तर प्रदेश लसीकरण विषाणूंमुळे होणाऱ्या जॅपनीज मेंदूज्वर आणि गंभीर मेंदूज्वराचे परिणाम नियंत्रणात आणून उत्तर प्रदेशन याबाबत देशाबरोबरच जगालाही एक उदाहरण घालून दिलं आहे असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे गेल्या तीन वर्षात राज्य सरकारनं या संसर्गजन्य रोगाविरोधात राबवलेलं धोरण यशस्वी ठरल्याचं ते म्हणाले याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार